राष्ट्रीय पंचायती राज्य दिवस आज पाळला जात आहे या निमित्तानं दूरदृष्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून पंतप्रधानांनी देशभरातल्या ग्रामपंचायतींशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते गावं जिल्हे आणि देशानं मूलभूत गरजांसाठी स्वयंपूर्ण होण्याची गरज नमूद करताना आपल्या किमान गरजांसाठी कोणावर अवलंबून असे नये हीच शिकवण या परिस्थितीने दिली पंचायत व्यवस्था बळकट असल्यासलोकशाही बळकट होईल असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला राज्यातील पूणे जिल्ह्यातल्या मेदनकरवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच प्रियंका मेदनकर यांच्यासह देशभरातल्या अनेक ग्रामपंचायतींच्या सरपंचांशी संवाद साधून कोरोना संसर्ग प्रतिबंधासाठी केल्या जात असलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली कोरोना संसर्ग प्रतिबंधासाठी सर्व ग्रामपंचायतींनी केलेलं काम कौतुकास्पद असल्याचं सांगत पंतप्रधानांनी पुरस्कार विजेत्या ग्रामपंचायती सरपंच तसंच ग्रामस्थांचं अभिनंदन केलं एकीकृत ई ग्राम स्वराज पोर्टल आणि मोबाईल एपचं लोकार्पणही पंतप्रधानांच्या हस्ते यावेळी करण्यात आलं या पोर्टलच्या माध्यमातून ग्रामपंचायतींना आपापल्या विकास योजना तयार करणं तसंच त्या कार्यान्वीत करणं शक्य होणार आहे स्वामित्व योजनेलाही पंतप्रधानांच्या हस्ते यावेळी स्रुवात करण्यात आली मालमत्तेसंदर्भात असलेले संभ्रम या योजनेम्ळे दूर होतील या संपत्तीच्या आधारे बँकेतून कर्ज घेणं सोपं होईल महाराष्ट्रासह सहा राज्यात ही योजना पथदर्शी प्रकल्प म्हणून चालवली जाणार आहे त्यात आवश्यक स्धारणा झाल्यावर संपूर्ण देशभरात ही योजना लागू केली जाईल दरम्यान पंतप्रधान येत्या सोमवारी सर्व राज्यांच्या म्ख्यमंत्र्यांशी बैठक घेणार आहेत

लॉकडाऊनच्या काळातली पंतप्रधानांची म्ख्यमंत्र्यांसोबतची ही तिसरी बैठक असेल

त्यामुळे या व्यक्तीला आज रुग्णालयातून सुट्टी देण्यात येणार आहे त्यामुळे आता जिल्ह्यात एकही कोरोना विषाणू बाधित व्यक्ती नसल्याची माहिती जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी दिली आहे जिल्हा कोरोना म्क्त करण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनाची सविस्तर माहिती ऐक्या आमचे प्रतींनिधी स्नील कांबळे यांच्या कडून संपूर्ण देशासह राज्यात कोरोना विषाणूने प्रभाव दाखवण्यास स्रुवात करताच वाशिम जिल्हा प्रशासनाने कडक पावलं उचलली जिल्ह्यात येणारे सर्वं रस्ते बंद केले

बाहेरून जिल्हात येणाऱ्यांची आरोग्य तपासणी केली

प्रशासनाने त्याला तत्परतेने वाशिम येथिल जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले

त्याना विलगिकरनात ठेवले मेडशी येथील संपूर्ण गावकऱ्यांची आरोग्य तपासणी केली आरोग्यविभाग जवळपास गेल्या एक महिन्यापासून कोरोना बाधित वृद्ध व्यक्तीची काळजी घेत होता

गेल्या दोन दिवसात घेण्यात आलेल्या सततच्या दोन चाचण्या नकारात्मक आल्याने तो रुग्ण कोरोना मुक्त झाल्याचा अहवाल जिल्हा शल्यचिकित्सक डॉ अंबादास सोनटक्के यांनी दिला

सिंह यांनी दिले आहे